लोकनेते ज्येष्ठ नेते आणि माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचं आज संध्याकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं

त्यांची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं त्यांना वाहिलीलेली ही आदरांजलीः प्रधानमंत्री म्हणून वाजपेयी यांची कारकीर्द संस्मरणीय आणि संमृद्ध ठरली पोखरणची दुसरी अणुचाचणी धाडसी आणि प्रागतिक आर्थिक धोरणं राष्ट्रीय महामार्गांसही पायभूत सुविधांचं मजबूत जाळं या बाबींमुळे त्यांची कारकिर्द देशाला विकासाच्या मार्गांवर नेणारी ठरली सामाजिक समता महिलांच सबलीकरण या मुद्द्यांवर कमालीचे द्रष्टे आणि प्रागतिक विचार असलेले वाजपेयी निःस्वार्थी सेवाव्रती होते तसंच नाणवलेले वक्ते कवी आणि साहित्यिक तसंच पत्रकारही होते

त्यापूर्वी पद्मविभूषण पुरस्कारानंही त्यांना सन्मानीत करण्यात आलं होतं

त्यानंतर काही काळ त्यांनी पत्रकारीता केली

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदीतून भाषण करणारे ते पहिले प्रधानमंत्री होते साहित्यिक म्हणूनही वाजपेयी यांचा अमिट ठसा आहे त्यांची लेखन संपदा विपूल असून त्यांचे अनेक कवितासंग्रह तसंच भाषणाचे संग्रह पुस्तकरुपानं प्रसिद्ध झाले आहेत तसंच त्यांच्या कविता गीतरुपानेही सुपरिचित आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे नेतृत्त्गुण दूरदृष्टी प्रगल्भता आणि उत्कृष्ट वाक्चातुर्य असलेले वाजपेयी सच्चे भारतीय होते त्यांची उणीव प्रत्येक भारतीयाला जाणवेल अशा शब्दात राष्ट्रपती कोविंद यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे वाजपेयी यांचं व्यक्तिमत्त्व मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचं होतं तसंच त्यांचं अष्टपेलू व्यक्तिमत्त्व आत्ताच्या तरुण राजकारणींना मार्गदर्शक ठरणार आहे वाजपेयी हे द्रष्टे विचारवंत लेखक कवी आणि तत्ववेत्ता होते त्यांचं तब्बल सात दशकांचं सामाजिक आणि राजकीय योगदान भारतीय तिहासाचा महत्वाचा भाग बनून राहील असं उपराष्ट्रपती नायडू यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे समाजाच्या सर्व स्तरांमधून आपल्या नेत्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होतं आहे

त्यांच्याबद्दल अगणित आठवणी असून कधीही भरुन न येणारं नुकसान झालं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्वांजली वाहताना म्हटलं आहे वाजपेयींची चिकाटी आणि त्यांनी केलेल्या संघर्षामुळेचं भारतीय जनता पक्षाची एकन् एक वीट रचली गेली या शब्दात मोदी यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाजपेयी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे तसंच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री सर्वच पक्षांचे पदाधिकारी विविध क्षेत्रातले मान्यवर भाजपाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी वाजपेयी यांना श्रद्वांजली वाहिली आहे वाजपेयी यांचं पार्थिव दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे उद्या त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होतील

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी त्यासंबंधीच्या कायद्यात दुरूस्ती झाल्याखेरीस निवडणुका एकत्र घेता येणं शक्य नसल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत आज ते बोलत होते राज्यस्थान छत्तीसगढ मध्यप्रदेश आणि मिझोरम या राज्यांमध्ये यावर्षी होणा या निवडणुकांबरोबर लोकसभेच्या निवडणुका घेता येणार नाहीत कारण अद्याप लोकसभेचा कालावधी पूर्ण झालेला नाही असं ते म्हणाले

तुर्कस्तानातलं चलन संकट आणि चीनमध्ये आर्थिक मंदी येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यानं बाजारात मंदीचं वातावरण राहिल्याचं तज्ञांचं मत आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आजही सुरूच राहिली

जागतिक बाजारातला निरुत्साह आणि स्थानिक सराफांकडून मागणी घटल्यानं सोनं चांदीच्या दरात आज घसरण झाली

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावरउद्या मुंबईच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील वाडेकर यांचं काल रात्री मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मराठवाङ्यात काल रात्रीपासून समाधानकारक पाऊस सुरु असून खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे

पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सोलापुरात गेल्या तब्बल दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केलं आहे शहरात सलग आठ तास पावसाची संततधार सुरुच होती बीड शहरातही तब्बल दिड महिन्यानं पावसाचं पुनरागमन झालं बीड मध्ये काल रात्रभर पावसाची संततधार होती त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली पाणी टंचाई काही प्रमाणात दूर हो ति अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत जालना जिल्ह्यात आज सर्वदूर पाऊस झाला पहाटे पाच वाजेपासून पावसाची संततधार सुरू आहे अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे या भीज पावसामुळे जिल्ह्यातल्या खरीप पीकांना जीवनदान मिळाले असून बळीराजा सुखावला आहे ब याच दिवसाच्या खंडानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे पिकांना ख याअर्थाने जीवदान मिळाले बुधवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस गुरूवारीही सुरू होता परभणीसह जिल्ह्यात सर्व दूर पावसाचे आगमन झाल्यामुळे नागरिकांतही समाधान व्यक्त होत आहे येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याच काळात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा आराही हवामान विभागानं दिला आहे